आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पद्धतशीर मतदार जनजागृती आणि मतदार सहभाग मोहीम

त्यात पूलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार कामरान गाझी याचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं मात्र त्याला पूष्टी मिळालेली नाही या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले त्यात मेजर दर्जाच्या अधिका याचा समावेश आहे तिर चार जखमी जवानांमधे एका लेफ्टनंट कर्नलचा समावेश आहे दक्षिण कश्मीर विभागाचे उपपोलीस महानिरीक्षकही या चकमकीत जखमी झाले आहेत हे दहशतवादी तिथं लपले असल्याची खबर मिळाल्यावर आज पहाटे सुरक्षादलांनी शोधमोहीम सुरु केली होती मात्र तिथं पोचताच त्यांच्यावर गोळीबार झाल्यानं चकमक सुरु झाली त्यात सुरुवातीला एका नागरिकाचा मृत्यू झाला भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा गैरवापर करत असल्याचा आरोप भारतानं केला आहे पाकिस्तानच्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेले भारतीय निवृत्त नौदल अधिकारी जाधव यांच्या खटल्याची आजपासून हेग शिल्या आतंरराष्ट्रीय न्यायालयापुढे जाहीर सुनावणी सुरु झाली यावेळी भारताची बाजू मांडताना माजी महान्यायअभिकर्ता हरीश साळवे यांनी कोणत्याही वकीलाच्या हस्तक्षेपाशिवाय जाधव यांना अटक करणं बेकायदेशीर घोषित केलं पाहिजे असं सांगितलं

मात्र त्याव पाकिस्ताननं आजतागायत प्रतिसाद दिला नाही जाधव यांच्या वैयक्तिक अधिकाराचं उल्लंघन केलं गेलं असून त्यांच्याविरुद्ध पाकिस्तानकडे सबळ पुरावे नसल्याकडेही त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं सीमापार दहशतवादासाठी पाकिस्तानवर जगभरातून ताशेरे ओढले जात असल्याचं सांगून साळवे यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आजपासून सलग चार दिवस ही सुनावणी होणार असून उद्या पाकिस्तान त्यांची बाजू मांडणार आहे

चर्चेची वेळ गेली असून आता दहशतवादविरोधी लढयासाठी जगातल्या सर्वांनी एकत्र यायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली धिं अजेंटिनाचे अध्यक्ष मॉरिसिओ माक्री यांच्यांशी झालेल्या भेटीनंतर प्रधानमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात हे भाष्य केलं माक्री यांच्याशी झालेल्या चर्चेत दहशतवादाविरोधात लवकरच कृती करायला हवी या भूमिकेवर एकमत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं शिक्षण क्षेत्राचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी या क्षेत्रात काळानुरुप बदल होणं आवश्यक असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना तसंच कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्यांना व्यासपीठ मिळावं येणाऱ्या काळात विद्यार्थी रोगमुक्त आणि सुरक्षित असावा यासाठी तावडे यांनी आज मुंबईत बारा स्वयंसेवी संस्थाबरोबर सामंजस्य करार केला त्यावेळी ते बोलत होते शिक्षण व्यवस्था प्रगल्भ करण्यासाठी नवकल्पनांचं मूल्यमापन करणं आणि त्या कल्पनांचं विश्वेषण करणं महत्त्वपूर्ण असून विविध जिल्ह्यांमध्ये नवप्रकल्पांची अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं तावडे म्हणाले

धुळे शहर राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत दौऱ्याविषयी सविस्तर माहिती दिली गेली काँप्रेसतर्फे धुळे लोकसभा मतदार संघातून माजी मंत्री रोहिदास पाटील यांना उमेदवारी दिली जाईल आणि तेच खासदार म्हणून निवडून येतील असा विश्वास यावेळी आमदार अमरिश पटेल यांनी व्यक्त केला

याचा भाग म्हणून मतदारांसाठी माहिती आणि पडताळणी कार्यक्रम राबवला जाणार आहे

या क्रमांकावर दूरध्वनि किंवा एसएमएस करता येणार आहे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर मतदारयादी उपलब्ध आहे

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

धूळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे यूवराज चैत्राम पाटील यांची एकमतानं निवड झाली आहे र महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदावर भाजपाच्या निशा पाटील तर उपसभापतीपदावर सुमन वाघ यांची बिनविरोध निवड झाली

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सलग आठव्या दिवशी घसरण झाली

बैंक एफएमसीजी माहिती तंत्रज्ञान वाहन औषध क्षेत्रातल्या समभागांना या मंदीचा फटका बसला या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे तसंच परदेशी निधींनी गुंतवणूकीचा ओघ कमी केल्यामुळे बाजारात मंदी राहिल्याचं सूत्रांनी सांगितलं दक्षिण कोकण आणि विदर्भातल्या किमान तापमानात काल लक्षणीयरीत्या घसरण झाली उत्तर कोकणात ते सरासरीपेक्षा कमी होतं

जालना परभणी हिंगोली औरंगाबाद यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातल्या काही भागात वादळी पावसाची तसंच काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे